केंमं निर्णय अॅडवान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेजसाठी उत्पादनाशी निगडीत लाभांश योजना केंद्र सरकारनं मंजूर केली आहे

तीन चाकी चार चाकी तसंच अवजड इलेक्ट्रीक वाहनांना याचा मोठा लाभ होणार आहे

या योजनेमुळे बॅटरी स्टोरेजच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक उच्चस्तरीय बैठक घेउन देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि औषध उपलब्धता यांचा आढावा घेतला कोविड आणि म्युकर मायाकोसीसवरील औषधांच्या पुरवठ्यावर सरकार बारकाईनं लक्ष देत असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं अत्यावश्यक औषधांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार उत्पादकांना सर्व ती मदत देत असून सातत्यानं त्यांच्या संपर्कात असल्याचं या वेळी अनेक राज्याच्या मंत्र्यांनी सांगितलं रेमडेसीवीर सह अन्य औषधांच्या उत्पादनात गेल्या काही आठवड्यात झपाट्यानं वाढ करण्यात आली असून या औषधांचा साठा आणि सध्याचे उत्पादन याबाबतही त्यांना माहिती देण्यात आली देशातील औषध निर्मिती क्षेत्राचं योगदान मोलाचं असून औषध पुरवठ्यासाठी सरकार त्यांच्याशी सतत समन्वय राखेल असंही मोदी यांनी या वेळी सांगितलं सध्या देशात होत असलेला प्राणवायुचा पुरवठा हा कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यानच्या पुरवठ्याच्या तिप्पट असल्याचं यावेळी सांगण्यात आलं रेल्वे हवाईदलं नौदल यांच्या सहाय्यानं प्राणवायू पुरवठा करण्यात आल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ऑक्सिजन सिलेंडर्स यांचा साठा आदी तयारीचाही त्यांनी आढावा घेतला राज्यांनी व्हेंटीलेटर्स वेळेत उपलब्ध होतं आहेत का तसंच त्याच्या वापराबद्दल काही अडचणी असतील तर उत्पादकांच्या मदतीनं सोडवाव्यात अशी सूचनाही मोदी यांनी या वेळी केली

कोरोनाच्या कठीण आणि अभूतपुर्व संकटकाळात जपान कायम भारताबरोबर राहिल अशी भूमिका जपानने मांडली आहे

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी दूरदृश्य प्रणालीद्वारे यांच्याशी संवाद साधला होता तैवान जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य परिषदेत तैवानचे प्रतिनिधित्व रोखल्याने तणाव वाढत असल्याचे सांगत चीनच्या खोटेपणावर तैवानच्या परराष्ट मंत्री जोसेफ वू यांनी टीका केली आहे

बिजींग सरकारने जागतिक आरोग्य संघटनेतील तैवानच्या सहभागावर निर्बंध आणले आहेत

जागतिक आरोग्य परिषदेत निरीक्षक म्हणून तैवानला सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावाला विरोध करत चीननं प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेवरही टीका केली चीनच्या परराष्ट मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी तैवानच्या जनतेची काळजी चीन सरकारपेक्षा अधिक चांगली कोणी घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे तर तैवानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोसेफ वू यांनी हूआ यांचे निर्लज्जपणाचे खोटे बोलणे आहे अशी टीका केली आहे

जगभरातील अनेक लोकांपासून हा अधिकार दूर असल्याचे निरीक्षण अमेरिकेतील प्यू संशोधन केंद्राने नोंदवले आहे सौदी अरेबियामध्ये लाखो ख्रिश्वन नागरिक वास्तव्यास असूनही जगात चर्चशिवायचा एकमेव देश म्हणजे सौदी अरेबिया असल्याचं निरीक्षण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिनकेन यांनी नोंदवले आहे सुदान उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सारख्या देशांनी धार्मिक स्वातंत्र्याविषयी सकारात्मक पावले टाकल्याचेही या अहवालात नमूद केलं आहे हमास हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ल्यांची तयारी केली असून लाखो निष्पाप नागरिकांनी लक्ष्य केलं जात आहे असं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लियर हयात यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं इस्रायलला स्वसंरक्षणाचा हक्क आहे आणि आमच्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही लढा देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादी त्यांच्या संघटना आणि यंत्रणा यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करत आहोत हमासनं हजारो इस्रायली आणि पॅलेस्टीनी नागरिकांची हत्या केली आहे गाझा पट्टीत सोमवारपासून सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यत एक हजार अपेक्षा जास्त रॉकेटस आणि बॉम्ब फेकण्यात आले असल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे सुवर्ण रोखे केंद्रसरकारनं रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत केल्यानंतर या महिन्यापासून सप्टेंबर पर्यंत सहा टप्प्यात सुवर्ण रोखे आणण्याचा निर्णय घेतला आहे

पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री मेहबूब अली खान यांनी काल या तयारीचा आढावा घेतला सिंधू घाट इथं येणाऱ्या पर्यटकांसाठीच्या आवश्यक सुविधा उभारणीच्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला यामध्ये वाहतूक व्यवस्था पार्किंग आदींचा समावेश होता या महिनाअखेर पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावीत आणि जून मध्याखेर उर्वरीत कामं पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी लेहच्या प्रशासनाला दिले आहेत लेहचे उप आयुक्त श्रीकांत सुसे आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यानी या आढावा बैठकीत भाग घेतला

तर डॅनियल मेदवेदेव मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला आहे उगवता तारा असलेल्या सिन्नरनं नदाल कडवी झ्रंज दिली

हवामान कमी दाबाचा एक पट्टा लक्षद्वीप मालदीव्जजवळ उद्या तयार होतो आहे

या वर्षातील अरबी समुद्रावरचं पहिलं वादळ असेल ब्रह्मदेशातील सरड्याच्या एक प्रजातीवरुन टाकटी असं त्याला नाव देण्यात येईल

नमस्कार